याबाबतची अधिसृचना रेल्वे भरती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे

रेल्वेचे विविध भाग आणि राज्यांमध्ये ही पदं भरली जाणार असून त्यासाठी देशभरातल्या उमेदवारांना अर्ज करता येतील असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे

मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने या आदेशाला उत्तरच दिले नाही त्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली

जम्मू काश्मिरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रक्कित शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री गोळीबार तसंच उखळी तोफाचा जोरदार मारा क्ल्रा काही भारतीय चौक्यांना तसंच नागरी भागाला पाकिस्तानी लष्करां अचानक लक्ष्य क्लि असं संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं मनक्विटत्रिसंच क्रिष्णा घाटी या भागात रात्री नऊ वाजता झालख्खा या हल्ल्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आज पहाटर्पर्खित गोळीबाराच्या फैरी अधूनमधून सुरु होत्या ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची घसरगूंडी उडाली आह आजच्या दिवसांच्या सुरुवातीला चिवट प्रतिकार कल्प्रावर रविद्र जडली आणि कुलदिप यादव यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेशियन फलदाजांनी शरणागती पत्करली या दोंघांनी ऑस्ट्रेशियांचा निम्मा संघ तंबुत धाडला तर मोहम्मद शमीनं एक गडी बाद कली